आग गुजरातमधील राजकोट इथल्या उदय शिवानंद कोविड रुग्णालयात काल रात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये पाच रुग्णांचा भाजून मृत्यू झाला रुग्णालयाच्या यंत्रसामग्री कक्षामध्ये शोर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे रात्री एक ते दोनच्या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर ही दुर्घटना घडली असून त्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिले आहेत

यातील जखमींना जवळच्या अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांच्या प्रती आपल्या संवेदना असल्याचं ट्वीटरवर म्हटलं आहे जखमी रुग्णांना लवकर बरे वाटावं यासाठी आपण प्रार्थना करीत असून रुग्णालय प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करीत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे बिहार सचना कोरोना संसर्गाच्या पार्बभूमीवर बिहार सरकारन विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांच आयोजन करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत

कार्यक्रमाला येणाऱ्यांना मास्क परिधान करणं अत्यावश्यक असून त्यांचं शारीरिक तापमान मोजूनच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे विवाह समारंभात मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे तसंच बैंड वाजवण्यास आणि संगीत कार्यक्रमांनाही मनाई आहे हे आदेश तीन डिसेंबरपर्यंत लागू असतील

डब्ल्यएचओ शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम अत्यावश्यक आहे सध्याच्या कोरोना साथीच्या काळात त्याचं महत्त्व अधिक आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रस अधनॉम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे कोरोना साथीमुळे लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला याची निश्वित आकडेवारी उपलब्ध नाही मात्र टाळेबंदी निर्बंध व्यायामशाळा बंदी आणि अन्य कारणांमुळे अनेक जणांना घरीच थांबावं लागलं त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली आणि व्यायाम यावर विपरीत परिणाम झाल्याचं संघटनेच्या आरोग्य प्रोत्साहन विभागाचे प्रमुख रुडीगर क्रेच यांनी म्हटलं आहे जगभरातल्या जास्तीत जास्त लोकांना व्यायामासाठी प्रवृत्त करण्यावर भर दिल्यास दरवर्षी पन्नास लाख मृत्यू टाळता येऊ शकतील असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे

मात्र या कालावधीत ठराविक मार्गावरील नियोजित उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचं मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे

त्रिस्तरीय सागरी सुरक्षा सहकार्य या विषयावर आयोजित केलेल्या चौथ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीत ते सहभागी होणार आहेत श्रीलंकेचे संरक्षण सचिव आणि मालदीवचे संरक्षण मंत्री या बैठकीत सहभागी होतील

हिंद महासागर प्रदेशातल्या देशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक हे प्रभावी व्यासपीठ असल्याचं सिद्ध झालं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

मंत्रालयाच्या विविध योजना आणि कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी काल आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी हे आदेश दिले या बैठकीला शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

दूर दृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते

या परिषदेत चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग हे सहभागी होणार असल्याचं चीन सरकारनं काल जाहीर केलं

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार